आकाशवाणीची सर्व केंद्र तसंच वेबसाईट आणि न्यूजऑन ए आय आर या ऍपवरुन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषेतील अनुवाद प्रसारित करण्यात येईल तसंच हा अनुवाद रात्री आठ वाजताही पुनप्रसारित करण्यात येणार आहे पर्यटन दिन जागतिक पर्यटन दिन आज साजरा केला जात आहे

केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या असून भारत पर्यटन क्षेत्रात जगाचं आकर्षण बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे अंदमान निकोबार पर्यटन अंदमान निकोबार द्वीपसमूहातील पर्यटन व्यवसायाला सहा महिन्याच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा सुरुवात होत आहे

सेल्युलर जेल मधील ध्वनि प्रकाश कार्यक्रम आणि संग्रहालयसुद्धा आज पासून सुरू होणार आहे बोटीनाही पन्नास टक्के प्रवासी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे

केवळ शनिवारी आणि रविवारी हा भाग खुला असेल

शिरोमणी अकाली दल पंजाबमधल्या शिरोमणी अकाली दल या पक्षान भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे शिरोमणी अकाली दलाच्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी काल ही घोषणा केली संसदेमध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या शेतकरी विधेयाकांच्या मुद्द्यावरून पक्षाच्या सुकाणू समितीनं एका तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं बादल यांनी काल चंदिगढ इथं पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिका यांची नवीन समिती जाहीर केली

राजेश अग्रवाल यांच्याकडे पक्षाचं खजीनदार पद देण्यात आलं असून युवा खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडे युवा शाखेची धुरा सोपवण्यात आली आहे खासदार अनिल बलूनी यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची आणि प्रसार माध्यमांचे प्रमुख अशी जबाबदारी देण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा हा पक्ष नसून एक विचार असल्याचं सांगत या नवीन समितीला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत महाराष्ट्रातून यात राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे पंकजा मुंडे यांच्यासह सुनील देवधर विजया रहाटकर सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे खासदार हीना गावित आणि जमाल सिद्दिकी यांचाही नवीन पदाधिका यांमध्ये समावेश आहे महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असं महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं काल राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात झाली या अभियानाचा प्रारंभ करताना ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळे येत्या काळात केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याला अनेक महत्वाचे बदल झाल्याचं दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भेट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली

राउत यांना सामना या वृत्तपत्रासाठी फडणवीस यांची मुलाखत घ्यायची असल्याने त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं उपाध्ये यांनी ट्विटरवरून म्हटलं आहे

यासाठी रेजिमेंटल सेंटर इथं एका कवायत संचलनाच्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं ब्रिगेडीअर अरुण सी जी यांनी या संचलनाची पाहणी केली यावेळी अरुण यांनी या तरुणांचे अभिनंदन केले आणि भारतीय सेनेचे गौरवशाली सैनिक म्हणून देशाच्या सेवेत त्यांचे जीवन समर्पित करण्याचं आवाहन केलं

यात महाराष्ट्रातून मुंबई आणि पुण्यातल्या चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमध्ये पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ अमोल कुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ किंशुक दासगुप्ता यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तसंच मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या दोन वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळया श्रेणींमध्ये हा पुरस्कार पटकावला आहे संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सुर्येंदू दत्ता यांना पृथ्वी वातावरण समुद्री आणि ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये तर गणित विभागाचे शास्त्रज्ञ डॉ

आनंदवर्धन यांना गणिती विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सीएसआयआरला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत देशात शास्त्रीय संशोधन आणि नवनिर्मिती क्षेत्रामध्ये सीएसआयआर ही एक अग्रगण्य संस्था असून कोरोना संकटा विरोधात लढा देण्यातही ही संस्था अतिशय मोलाची भूमिका बजावत आहे असं सांगत संस्थेच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी पंतप्रधानांनी सदिच्छा व्यक्त केल्या

जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे मुलीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी आणि संबधित घटस्फोट याचिका तिच्या पालक कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या हयातीत असताना दाखल केलेली असल्यास ती कौटुंबिक निवृत्तीवेतन घेण्यास पात्र असेल अस सिंह म्हणाले निवृत्तीवेतन धारकाच्या मृत्यूनंतर दिव्यांग मुलाला किंवा भावंडांनादेखील अपंगत्वाचा दाखला सादर केल्यानंतर हे निवृत्तीवेतन मिळेल मात्र आई वडिलांच्या मृत्यूच्या आधी अपंगत्व आलेलं असावं तरच हा लाभ मिळणार असल्याचं सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे

निधन माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचं आज नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात निधन झालं

डोक्याला द्खापत झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं तेव्हापासून ते कोमामध्ये होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि अन्य विविध पक्षातील नेत्यांनी जसवंतसिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आय पी एल आय पी एल क्रिकेटच्या सामन्यात अबूधाबी इथं काल रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं सनरायझर्स हैद्राबाद संघाचा सात गडी राखून पराभव केला

आज राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघामधील सामना शारजा इथं होणार आहे